देशभरातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परिक्षांबाबत मार्गदर्शक सूचना जारी मात्र महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीचाही परिक्षा घेण्यास विरोध

टाळेबंदी शिथील केल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं पूर्वपदावर येत असल्याचं भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

यावेळी बोलताना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळण्याबरोबरच व्यक्तिगत स्वच्छता आणि इतर पथ्यांचं काटेकोर पालन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला

अमिताभ अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना चाचण्या पोसीटिव्ह आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे त्या दोघांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दोघानाही थोडा खोकला आणि ताप असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत परिक्षा देशभरातील विद्यापीठांच्या परिक्षांबाबत मार्गदर्शक सूचना केंद्रीय मन्ष्यबळ मंत्रालयानं काल जारी केल्या

शैक्षणिक गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी परिक्षा आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी व्यक्त केलं असलं तरी सर्व विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परिक्षा सद्यस्थिती बघता रद्दच कराव्या अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली महाराष्ट्रानं या आधीच या परिक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे रिझर्व बँक टाळेबंदी शिथील केल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं पूर्वपदावर येत असल्याचं मत भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केलं आहे ते काल भारतीय स्टेट बँकेनं आयोजित केलेल्या सातव्या अर्थकारण आणि अधिकोषण विषयक परिषदेत बोलत होते रिझर्व बँकेनं केलेल्या बह्विध उपाययोजनांमूळे अधिकोषण क्षेत्रावर कोविड संकटाचा मोठा परिणाम झाला नाही असं मत दास यांनी यावेळी व्यक्त केलं मराठा मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्याच्या वकील ताफ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कोन्ग्रेस नेते कपिल सिब्बल सहभागी झाले असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उप समितीने सरकारी वकील मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांच्यासमवेत बैठक घेतली

वाघ जावडेकर भारतातील व्याघ्र गणनेच्या चौथ्या टप्प्याची नोंद गिनिज बुकात झाली आहे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केलेलं जगातल सर्वात मोठं वन्यजीव सर्वेक्षण म्हणून गिनिज ब्कानं व्याघ्र गणनेची नोंद घेतली तंत्रज्ञानासंदर्भात आत्मनिर्भर भारताचं ठळक उदाहरण म्हणून या सर्वेक्षणाची नोंद घ्यावी लागेल असं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या यशाबद्दल प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हटलं आहे

अटल ऍप इंट्रो नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत काल देशभरातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अटल ऍपचा प्रारंभ करण्यात आला मोबाईल ऍप्स विकसित करण्याचं प्रशिक्षण या ऍपद्वारे देण्यात येणार आहे याविषयी अधिक माहिती स्क्रिप्ट प्रकल्पांवर आधारित सहाशैक्षणिक पाठ आणि ऑनलाईन प्रशिक्षण सत्रांमधून विद्यार्थ्यांना विविध भारतीय भाषांमधली मोबाईल ऍप्स तयार करण्याचं शिक्षण या अटल ऍपद्वारे देण्यात येणार आहे याशिवाय शालेय शिक्षकांमध्येही ऍप तयार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी अटलऍपद्वारे शिक्षकांसाठीही नियमित प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत

तंत्रज्ञानाचा वापर करुन आत्मनिर्भर भारतासाठी नव्या संकल्पना वापरण्यालापंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोत्साहन देत आहेत युवकांनी नवी कौशल्यं आत्मसात करुन नव्या पिढीचे तंत्रज्ञानातील मार्गदर्शक होणं सध्या खूप महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले याप्रसंगी अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रमणन म्हणाले आत्मनिर्भर भारतऍप इनोव्हेशन स्पर्धा शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन युवक आणि उद्योगव्यवसायातील तरुण या सर्वांना सारखीच प्रेरणादायी आहे नीती आयोग आता देशभरातील अटल टिंकरिंग लॅबमधील युवा संशोधकांना ऍप विकसित करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या नवकल्पना आणि त्यांचा उपयोग ऍपद्वारे मांडण्याची संधी देत आहे

अरविंद ऊर्फ गुड्डन तिवारी आणि सोनू तिवारी अशी या दोघांची नावं आहेत

याबाबत सामाजिक न्याय विभागाचा निधी सरकारने इतरत्र वळवला नसल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र खर्च न करता तो विभागाच्या योजनांवर शंभर टक्के खर्च करण्याची आपण ग्वाही देत असल्याच मुंडे यांनी म्हटलं आहे

राज्यातील स्वस्त धान्य द्दकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप व्यवस्थितरित्या होत असून काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य द्कानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचं भ्जबळ यांनी सांगितलं

शिराळा शेतीकामे इंट्रो सांगली जिल्ह्यातील शिराळा तालूक्यात पावसाची उघडझाप सुरू झाल्याने भांगलण कोळपण रोप लावणे अशा शेतीच्या कामांना गती आली आहे ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट शिराळा तालुक्यातल्या सोनवडे येसलेवाडी भाडूगळेवाडी भाष्टेवाडी मिरखेवाडी खोतवाडी बेरडेवाडी गुढे पांचगणी मानेवाडी या परिसरात रोप लावणीच्या कामांना गती आली आहे रोप लावणीसाठी तण उपटणे शेतात चिखल करणे रोप लावणे या कामांसाठी लोकांची शिवारात गर्दी दिसत आहे टाळेबंदीमुळे शाळांना सुट्टी असल्यानं लहान म्लंही या रोप लावणीच्या कामात आई बाबांना मदत करत आहेत माळरानावर भूईमूग भात कोळपणीसाठी अनेक ठिकाणी माणसांची कमतरता भासत असल्यानं बैल कोळपणीवर भर दिला जात आहे कोरोनामुळे मज्रांची कमतरता भासत आहे त्यामुळे गावातील लोकांनी पैरापद्धतीवर भर दिला आहे घरातील जास्ती जास्त लोकांचा वापर करून ही मशागतीची कामे पूर्ण केली जात आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे बियाणे ब्लडाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून खत बियाणे दुकानदारांकडून विविध मागण्याकरीता संप सुरू असल्यानं शेतकऱ्यांना लागणारे शेती उपयोगी औषध फवारणी साहित्यासह बियाणे आणि खते मिळण्यास विलंब होत आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून वेळेवर फवारणी औषध तसेच खते न मिळाल्यास शेतातील पिकाचं न्कसान होण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे सोयाबीन अकोला अकोला जिल्ह्यात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणाऱ्या बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत काल मंजूर करण्यात आला जिल्ह्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणीचा सामना करावा लागला त्यामुळे या मुद्द्यावर कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला पीककर्ज नाशिक जिल्ह्यातील शेतकण्यांना पीककर्जाचा अर्ज आता घरबसल्या भरता येणार असून नव्याने अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यासाठी साठी ऑनलाइन अर्जाची सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आता नव्याने पीककर्जाचा अर्ज करणाण्या शेतक यांना बँक सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही

बदली फेब्रुवारी महिन्यात पूणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या शेखर गायकवाड यांची चारच महिन्यात पुन्हा साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर प्णे महानगर विकास महामंडळ अर्थात पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम क्मार यांची प्ण्याचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्त कार्यालयात तर सुहास दिवसे यांच्याकडे पीएमआरडीए चा कार्यभार सोपवण्यात आला आहे

हवामान महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी आज पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजात म्हटलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं

त्म्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार